त्यावर ईशान्य दिल्लीतली परिस्थिती सामान्य व्हावी याला प्राधान्य द्यायला हवं त्यानंतरच या विषयावर चर्चा कली जावी असं मत राज्यसभद्वाञध्यक्ष व्यंकैप्या नायडू यांनी मांडलं मात्र यामुळक्विरोधकांचं समाधान न झाल्यामुळक्विंग्रस्के तिर विरोधी पक्षांनी चर्चेची मागणी लावून धरत गोंधळ घातला

दहशतवादाविरोधात भारतानं सुरु क्लिल्शा मोहिमपुळाजी ट्वेंटी समुह दक्षीसोबतच जागतिक पटलावर दहशतवादासंदर्भातल्या अनक्रमुद्यांवर चर्चा होऊ लागली असं परराष्ट्र व्यवहार्मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी म्हटलं आहक्रिकाज नवी दिल्लीत धोरणात्मक संशोधन केंद्रानं आयोजित क्लिखा परिसंवादाच्या उद्घाटनीय सत्रात बोलत होता जागतिक अर्थकारणाची कुस बदलु लागल्याचप्रिणाम राजकीय ध्या उद्दिष्टांमध्यही दिसू लागल आहत असं त हिणाल ज्ञाणमध्यक्वीरोना विषाणूच्या संसर्गाचा उद्रक्वीझाल्याच्या पार्श्वभूमीवर तिथं अडकलख्वा भारतीयांना परत आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील आह अशी माहिती परराष्ट्र व्यवहारमंत्री एस जयशंकर यांनी दिली

महाराष्ट्रात शिवसत्त्व राष्ट्रवादी काँग्रस्तआणि काँग्रस्तपक्षाच्या महाविकास आघाडी सरकारमध्यक्तिभद्वअसल्याचा दावा राज्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फ्टिळून लावला आहातीकाल मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसीपशाच्या कार्यकर्त्यांच्या संमध्यात बोलत होती महाविकास आघाडी सरकार एकजूट आणि अभधीअसल्याचं त्यांनी सांगितलं धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी आवश्यक ती सगळी पावलं उचलली जातील अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्दव ठाकरव्यांनी आज विधानपरिषदत्तदिली धनगर समाजाप्रमाणद्वअन्य घटकांचप्रिश्र सोडवण्याच्या दृष्टीनं आपण सर्व जण एकत्र मिळून केंद्र सरकारकडच्रिमिका मांडू असं तम्हिणाल पिक्षाची आणि जातीची लक्ष बाजूला सारून हा प्रश्न सोडवण्यासाठी काम करूया असं आवाहन मुख्यमंत्र्यानी यावसी कलि धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावरून गदारोळ झाल्यामुळा विधानपरिषदच्या कामकाजात आज दोनदा व्यत्यय आला निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्याप्रकरणामधक्राशीची शिक्षा झालख्खा आरोपी पवनकुमार गुप्ता याची पुनर्विचार याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फट्टीळली न्यायमूर्ती एन व्ही रमण यांच्या अध्यक्षतखीलच्या पाच सदस्यीय खंडपीठानं आज हा निर्णय दिला या संदर्भात कुठलाही पुनर्तपास करण्यात यणिर नाही असं या खंडपीठानं स्पष्ट कलि

खत्ती डिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धेचा समारोप काल ओदिशातल्या भूवनधे क्रे झाला